शहरातील सर्वच मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे दसऱ्यानिमित्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या स्वागतासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत सकाळी शहरात ठिकठिकाणी शोभायात्रा पथसंचलन आयोजित करण्यात आलं होतं पर्वती इथल्या लक्ष्मीनगरच्या सह्याद्री मैदानावर संघाच्या पथसंचलनात महाराष्ट्र भूषणनं सन्मानित शिवशाहीर बाबासाहेब प्रंदरे सहभागी झाले होते सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दसऱ्यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली

वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे स्वर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली

नवरात्र उत्सवात यंदा धार्मिक कार्यक्रमांसोबतच महिला पोलीस दिव्यांग शिक्षीका महिला सफाई कामगार वीरमाता वीरपत्नी महिला खेळाडू अंध महिला वृद्धाश्रम अग्निशामक दलातील जवान दिव्यांग सैनिक सन्मान सोहळा असे सामाजिक कार्यक्रमही मंदिरात आयोजित करण्यात आले होते दसऱ्यानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती काल रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या दसऱ्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात झेंड्रसह विविध प्रकारच्या फुलांची काल मोठी आवक झाली

पावसामुळे झेंड्रच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे

तांत्रिक कामामुळे मुंबई पुणे द्रतगती मार्गावरील वाहतूक उद्या बुधवारी काही काळासाठी बंद राहणार आहे

त्यामुळे या काळात मुंबई पूणे द्रतगती महामार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे शरात आज काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला

उद्याही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे